सरपंच थेट निवडण्याची पद्धत रद्द करण्याच्या निर्णयाला राज्य सरपंच परिषदेचा विरोध

खासदार बैठक बह्न मंबई केंद्र सरकारकडे प्रलंबित असलेले महाराष्ट्राचे प्रश्न जलदगतीने सोडवण्यासाठी खासदारांची समिती नेमणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री उद्दव ठाकरे यांनी काल मुंबईत केली राज्यातील सर्व खासदारांची बैठक काल ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झाली त्यावेळी ते बोलत होते राज्याच्या हिताचे प्रश्र सोडवण्यासाठी पक्षीय चौकट ओलांडन सर्व खासदारांनी एकजूट दाखवावी असं आवाहन ठाकरे यांनी यावेळी केलं खासदारांच्या समितीच्या समन्वयकपदी खासदार अरविद सावंत यांची नियुक्ती करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला बोडो आसाममधल्या बोडो समुहाच्या समस्येवर तोडगा काढण्याच्या दृष्टीनं केंद्र सरकार आसाम आणि बंडखोर बोडो संघटनांदरम्यान काल त्रिपक्षीय करार करण्यात आला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आसामचे मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल यांच्या उपस्थितीत या करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या एअर डिया एअर इंडियातून शंभर टक्के निर्गृतवणुक करुन कंपनी विकण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला आहे

नागरी हवाई वाहतूक मंत्री हरदीप सिंग पूरी यांनी आज ही माहिती दिली आंध्रप्रदेश आंध्रप्रदेश विधिमंडळाचं वरिष्ठ सभागृह म्हणजेच विधानपरिषद बरखास्त करण्याबाबतच्या प्रस्तावाला विधानसभेत काल बह्मतानं मंजूरी मिळाली वाय एस जगनमोहन रेड्डी यांच्या सत्ताधारी वायएसआर काँप्रेस सरकारचा हा प्रस्ताव आता आवश्यक कार्यवाहीसाठी केंद्राकडे पाठवण्यात येईल पंकजा मंडे मराठवाड्याच्या दृष्काळ निवारणासाठी गेल्या सरकारनं सुरू केलेल प्रकल्प थांबवण्यचा प्रयत्न या सरकारनं केला तर तीव्र आंदोलन करू असा इशारा विरोधी पक्ष नेर्ते देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे मराठवाड्याध्या पाणी प्रशावर सरकारचं लक्ष वेधण्यासाठी माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी काल औरंगाबादमध्ये लाक्षणिक उपोषण केलं यावेळी झालेल्या पत्रकार परिषदेत फडणवीस बोलत होते भाजपाचे अनेक नेते यावेळी उपस्थित होते सुरपंच निवडणक थेट जनतेतून सरपंच निवडण्याची पद्धत रद्द करण्याच्या महाविकास आघाडी सरकारच्या निर्णयाला राज्यातल्या हजारो ग्रामपंचायतींनी विरोध दर्शवला आहे

कोरेगाव भीमा कोरेगाव भीमा हिंसाचार आणि एल्गार परिषद प्रकरणाचा तपास करण्यासाठी राष्ट्रीय तपास यंत्रणेचं पथक काल पुण्यामध्ये दाखल झालं तीन अधिकाऱ्यांच्या या पथकानं पुणे पोलिसांकडून या प्रकरणाची सविस्तर माहिती घेतली

संपर्कमंत्री शंकरराव गडाख यांच्या हस्ते नुकतंच त्याचं उद्घाटन झालं ऐक्या सविस्तर माहिती आमच्या प्रतिनिधीकडून

सहावी ते आठवीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना गणित आणि विज्ञान विषय संकल्पना समजावून सांगण्यासाठी आणि विद्यार्थ्यांमध्ये गणित आणि विज्ञान विषयांची अभिरुची निर्माण करण्यासाठी या आभासी परस्परसंवादी शिक्षण प्रणालीचा उपयोग होणार आहे

अंदाजपत्रकात कोणत्याही नवीन योजना न करता प्रलंबित आणि महत्त्वाचे प्रकल्प मार्गी लावण्यावर तसंच वाहतूक व्यवस्था सुधारण्यावर भर देण्यात आला आहे अजित पवार यापूर्वीच्या सरकारच्या ज्या योजना जनतेच्या हिताच्या असतील त्यात राजकारण न आणण्याची महाविकास आघाडी सरकारची भूमिका असल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काल पण्यात सांगितलं पणे विभागातल्या पाचही जिल्ह्यामधल्या विकास कामांचा आढावा घेतल्यानंतर पत्रकार परिषदेत ते बोलत होते या जिल्ह्यामध्ये महाप्रामुळे प्रचंड नुकसान झालं असून परिस्थिती पूर्वपदावर आणण्यासाठी आवश्यक तो निधी उपलब्ध करून दिला जाईल अशी ग्वाही पवार यांनी यावेळी दिली प्रस्कार पुणे जिल्ह्यातल्या नारायणगावचे सामाजिक कार्यकर्ते आणि राष्ट्रनिर्माण युवक संघाचे अध्यक्ष विशाल भुजबळ यांना केंद्रीय मनृष्यबळ विकास राज्यमंत्री संजय धोत्रे यांच्या हस्ते राष्ट्रीय युथ आयकॉन प्रस्कारानं सन्मानित करण्यात आलं नवी दिल्लीत नुकत्याच झालेल्या एका कार्यक्रमात हे प्रस्कार वितरण झालं पोपटराव पवार अहमदनगर ग्रामविकास आणि जलव्यवस्थापन या विषयात भरीव काम करून हिवरे बाजार या गावाचा कायापालट करणारे पोपटराव पवार यांच्या कार्याची केंद्र सरकारनं दखल घेतली असून त्यांना नुकताच पद्मश्री प्रस्कार जाहीर झाला आहे त्यांच्या कार्याची माहिती देणारा हा वत्तांत लोकांच्या हाताला काम मुलांना शाळा पिण्याच्या पाण्याची सोय जनावरांना चारा जनावर जगली तरच माणसे जगणार हेच पोपट पवार यांनी हेरलं आणि कधी काळी शाळाकॉलेज मध्ये क्रिकेट सारख्या खेळत नैपृण्य मिळवून राष्ट्रीयविद्यापीठ स्तरावर चमकणारा युवक गावातच रमला आणि गावाचा कायापालट झाला आज हिवरे बाजार पूर्णतः दृष्काळमृक्त झाले

गावात चराईबदी कुन्हाडबदी कुपनलिका बदी असे विशेष प्रयोगही राबवण्यात आले त्याचबरोबर पवार यांनी गावात लग्नापूर्वी वधु वरांची एचआयव्ही तपासणी सौरऊर्जा प्रकल्प आदी प्रकल्प राबवले विशेष म्हणजे गावातील सर्वच घरे महिलांच्या नावावर आहेत सर्व निर्णय ग्रामसभेला विचारात घेऊनच होतात आकाशवाणीबातम्यांसाठी मनोजसातपूते अहमदनगर सज्जनगड रोप वे हिरवाईने नटलेल्या सातारा जिल्ह्यात पाचगणी महाबळेश्वर कास पठारासह अनेक रमणीय पर्यटन स्थळ असून त्यामध्ये सज्जनगडाचा ही समावेश आहे सज्जनगडावर जाण्यासाठी लवकरच रोप वे ची सुविधा उपलब्ध होणार आहे एकूयात या विषयीचा अधिक वृत्तांत आमच्या प्रतिनिधी कडून

कोरोना विषाण् चीनमध्ये पसरलेल्या कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्वभूमीवर राज्य साथरोग नियंत्रण समितीची बैठक काल मुंबईत झाली

आधीच्या महापौर सीमा भोळे यांनी राजीनामा दिल्याने झालेल्या या निवडणूकीत शिवसेनेनही भाजपला समर्थन दिलं खेलो डिया गौरव नुकत्याच पार पडलेल्या खेलो इंडिया क्रीडा स्पर्धेत पदक प्राप्त खेळाडूंना शासनातर्फे विशेष पुरस्कार देण्यात येणार असल्याची घोषणा राज्याचे क्रीडा आणि युवक कल्याण मंत्री सुनील केदार यांनी काल नागपूरमध्ये केली

हवामान विभागानं वर्तवलेल्या उद्या सकाळपर्यंतच्या अंदाजानसार संपर्ण राज्यात हवामान कोरडं राहण्याची शक्यता आहे